दरम्यान राज्यात काल सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला

या सर्व रुग्णालयांमध्ये दोन हजार तीनशे पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली असून तिथे फक्त कोरोना विषाणूबाधितांचाच उपचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं या बाबतची अधिसूचना जारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली

या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश ग़ह विभागानं दिले आहेत

रात्री नऊ वाजता घरातले विजेचे दिवे मालवून घराच्या दारात बाल्कनीत तेलाचे दिवे मेणबत्ती किंवा मोबाईलचे दिवे लावून देशाच्या सामुहिक शक्तीची आेळख करून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे त्यांनी काल द्रकश्राव्य फिती द्वारे देशवासियांशी संवाद साधताना हे आवाहन केलं नऊ मिनिटं हे दिवे सुरू ठेवावेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे ज्यांच्यावर जास्त संकट आलं आहे अशा गरीब बांधवांना आपल्याला सोबत पुढे घेऊन जायचं आहे लॉकडाऊनमुळे आपापल्या घरात असलेले लोक एकाकी पडलेले नसून संपूर्ण देशाची सामुहिक शक्ती सर्वांसोबत आहे हे दाखवून देण्यासाठी दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं मात्र नागरिकांनी आपापल्या घरातच थांबवण्याची दक्षता घेण्यासही पंतप्रधानांनी सांगितलं आहे

कोरोना विषाणूचं संकट आणखी गंभीर होत असताना पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवं असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे वैद्यकीय साधनांचा प्रवठा करणं जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं तसंच नागरिकांना धीर देणं आवश्यक असताना पंतप्रधान दिवे लावायला सांगत आहेत या शब्दात थोरात यांनी टीका केली ते म्हणाले एकंदर आज गरज आहे मेडिकल इक्विपमेंटस् पूरवणं जास्तीत जास्त राज्यांना मदत करणं नागरिकांना धीर देणं हे सोडून दिलं आत दिवे बंद करा अन् दिवे लावा टाळ्या वाजवा हे कुठं पंतप्रधानांचं काम आहे का कमीत कमी त्यांनी या विषयावरती तरी गंभीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे

पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे कोरोना विषाणूशी लढा देणारे नागरिक नाराज झाल्याचं सांगत आपण पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणार नसल्याचं आव्हाड यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाचं स्वागत केलं आहे दीप प्रज्वलनातून सर्व देशवासियांना एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असून त्यांच्या या विचाराचं आपण स्वागत केलं पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

शेतकरी आणि शेतमज्रांना काम करण्याची परवानगी द्यावी कृषी उत्पादनांची खरेदी सुरु ठेवावी भाजी मंडई सुरु ठेवावी कृषी यंत्राच्या वाहतुकीची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी असं भल्ला यांनी राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे पीक काढणी किंवा इतर शेतीविषयक कामं करताना सामाजिक अंतराचा नियम पाळला गेला पाहिजे याची खबरदारी घेण्याचे निर्देशही ग्रह सचिवांनी दिले आहेत

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते

राज्यसरकारकडे बांधकाम कामगारासाठीचा निधी मोठ्या प्रमाणावर जमा आहे त्यातून बांधकाम कामगारांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे

मुंबईत मंत्रालयात काल झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्यानं देण्यात यावं असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला होमगार्ड ग्रहरक्षक दलाच्या जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठवलं आहे हा निर्णय त्वरीत घेतल्यास ही उपकरणं सहज आणि स्वस्त उपलब्ध होण्यास मदत होईल त्यातून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असा विश्वास पवार यांनी या पत्रात व्यक्त केला आहे

आता या दलातल्या एकूण अकरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयात काल तीन कोरोना विषाणू संशयित रूग्ण दाखल झाले

उच्च न्यायालयाच्या मुंबई औरंगाबाद आणि गोवा खंडपीठासह राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या न्यायालयांमध्येही अशा प्रकारे कामकाज सुरू करण्यात आलं आहे या प्रक्रियेमुळे वकिल वादी प्रतिवादी साक्षीदार यांना न्यायालयात उपस्थित न राहता आहे त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हा निधी देण्याबात आश्वासन दिलं होतं

यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम प्रधानमंत्री जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली आहे तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याची दोन हजार रुपये इतकी रक्कम थेट हस्तांतरणद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी ही माहिती दिली योग्य कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची वाहनं जप्त करण्याचे निर्देश ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागाला दिले आहेत नागरिकांनी लॉकडाऊनचं योग्य पालन करावं कोणीही विनाकारण वाहनं रस्त्यावर घेऊन येऊ नये असं आवाहन देशमुख यांनी ट्वीटरवरून केलं आहे

पोलीस अधिक्षक कार्यालयानं गरजुंना अन्नधान्याचं वाटप करणाऱ्यांना पास दिले असून काही जण विनाकारण फिरण्यासाठी पासचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे फक्त अन्न वाटप करण्यापुरताच हा पास ग्राह्य धरला जाईल असं पोलिस अधिक्षकांनी सांगितलं

या व्यक्तीच्या चाचणीचा अहवाल काल प्राप्त झाला या व्यक्तीला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे मुंबईतल्या जोगेश्वरीच्या एका जणाचा अहवालही सकारात्मक आला आहे तो देखील मरकजहून आला होता या व्यक्तीच्या कुटुंबातल्या इतर सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे दरम्यान जोगेश्वरीत आता कोरोनाबाधितांची संख्या आठ झाली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं आढळलेल्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांच्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत वसमतमध्ये हा रूग्ण राहत असलेल्या तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

उर्वरित सहा रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचं ते म्हणाले

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात होणारी आणि लातूर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात होणारी अनावश्यक वाहतूक पूर्णपणे बंद करावी अशा सूचनाही देशम्ख देशमुख यांनी केली आहे

जिंतूर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे

संचारबंदी नियमांचं काटेकोर पालन करत विनाकारण फिरणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे

भाजपचे विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी स्थानिक विकास निधीतून बिलोली आणि नायगाव इथल्या ग्रामीण रूग्णालयांना चाळीस लाख रूपयांचा निधी देत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांना दिलं आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या उस्माननगर इथं रोजंदारी करण्याऱ्या पाच कुटंबांना पोलीस अधिकारी थोरे यांनी दत्तक घेतले असून त्यांना अन्नधान्य किराणा सामान प्रवण्यात येणार आहे राज्य उत्पादन श्ल्क विभागाच्या नांदेड कार्यालयाच्या वतीनं अन्नधान्य किराणा सामान आदी साहित्याच्या अडीच हजार किट तयार केल्या आहेत

शहरातल्या बेघर तसंच गरज़् नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणीही करण्यात आली जालना इथंही शिवसेनेच्या वतीनं गरजू जिल्ह्यात तसंच कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती अभियानाही राबवलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

केरळ तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यातले आठशे चौदा नागरिक लॉकडाऊनमुळे हिंगोली शहरात अडकून पडले आहेत या सर्वांसह शहरातल्या विविध रूग्णालयातल्या रूग्णांना शहरातल्या गायत्री शक्तिपीठाच्या माध्यमातून जेवण पुरवलं जात आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

ताल्क्यात केल्या जात असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी चव्हाण यांनी यावेळी माहिती घेतली नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे स्थानिक विकास निधीतून पन्नास लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला

मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षित अंतर ठेऊन मुलाखत कक्षात प्रवेश दिला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सर्व शेतकऱ्यांनी ई मेलद्वारे अर्ज सादर करावेत असं आवाहन परभणी इथले आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस

आळसे यांनी केलं आहे

सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपये निधीबरोबरच आपलं एका महिन्याचं मानधन पंतप्रधान मदत कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे

पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला शक्य असेल तशी मदत करा आपल्या वस्तीत आज्बाजूला असलेल्या प्राणीमात्रांनाही मदत करा

या दोन्ही बँकेच्या शाखा जवळजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली प्रशासनाच्यावतीनं वारंवार सांगूनही अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचं अनुदान कर्मचाऱ्यांचे पगार आणि प्ढच्या आठवड्यात बँकांना दोन दिवस सुटी आल्यानं खातेधारकांची गर्दी केल्याचं सांगण्यात आलं

बुधवारी रात्री या स्वच्छता निरीक्षकांना मारहाण झाली होती

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी ग्रहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल सर्व खासदारांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी श्रंगारे यांनी ही माहिती दिली